राज्यसरकारनं सर्व जिल्ह्यांना सर्तकतेचे आदेश दिले असून अधिकारी एकदंर परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या केंद्रेवाडी येथील कुक्क्ट पालन केंद्रातील कांही कोंबड्या काल अचानकपणे मेल्याची माहिती मिळताच लातूर जिल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला यासंदर्भाने चौकशी करून आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी पश्संवर्धन विभागाला सतर्क करून केंद्रेवाडी परिसरात आवश्यक त्या उपाययोजना राबवायला सांगितले आहे मयत कोंबड्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून तो अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कोंबड्याच्या मृत्यूचे कारण कळणार आहे तोपर्यंत नागरिकांनीही मांसाहराबाबत काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होवू नये तसेच नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेनं नियंत्रण कक्ष स्थापन केला असून नागरिकांनी मृत पक्ष्यांची माहिती मिळताच तात्काळ नियंत्रंण कक्षाला कळविण्याचं आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आय्क्त डॉ

देशात काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूची साथ आली आहे या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने सतर्ककतेचा उपाय म्हणून नियंत्रण कक्ष निर्माण केला आहे

कोरोनाच्या लढाईत म्ंबई महानगरपालिकेनं जगानं दखल घ्यावी असं काम केलं आहे आता मुंबईकरांच्या विकासाच्या लढाईतही आपण असे प्ढेच राह

मुंबईच्या विकासासाठी जगात उपलब्ध असलेलं सर्वोत्म तंत्रज्ञान वापरण्याची आपली परंपरा अशीच सुरू राहिलं असंही ते म्हणाले बोगदा खणणारं मावळा हे मशीन या प्रकल्पातलं महत्वाचं साधन आहे हे भारतातलं आतापर्यंतचं सर्वात मोठ्या व्यासाचं मशीन आहे उपनगरातल्या जनतेला थेट शहरात यायचे झाल्यास हा समुद्री मार्ग उपयुक्त ठरणार आहे हा भ्यारी मार्ग थेट मलबार हिल खालून गिरगाव चौपाटीवर निघणार आहे हे काम नियोजित वेळेच्या आधीच पूर्ण होईल असा विश्वास म्ख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात काल एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही

जालना जिल्ह्यात काल एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा कसोटी क्रिकेट सामना पाचव्या दिवशी अनिर्णित राहिला

अशक्य वाटणारा विजय या दोघांच्या खेळीमुळे दृष्टीपथात आला मात्र ते बाद झाल्यानंतर विजयाच्या आशा मावळल्या हन्मा विहारी आणि आर आश्विन यांनी तीन तासापेक्षा जास्त काळ खेळून सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवला

राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्यशासन द्र्लक्ष करत राहिल्यानं केल्यानं आज काम बंद आंदोलन प्कारलं वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्रालयाच्या अधिन असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदाची भरती प्रक्रिया कधीच झाली नाही त्या पदांवर तात्प्रत्या निय्क्तीने कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी आहेत या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करू असे आश्वासन मिळाले होते वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवे मध्ये नियमित करून त्यांना सातवा वेतन आयोग लावावा अशी मागणी वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेनं केली आहे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मागचा आठवडा काळ्या फिती लावून काम केलं पण सरकारनं त्याचीही दखल न घेतल्यान आज एक दिवस काम बंद आंदोलन स्रू केलं

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जळीत प्रकरणी रूग्णालयाचे शल्य चिकित्सकडॉक्टर आणि नर्स यांनावर तात्काळ निलंबन करून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी खासदार सुनिल मेंढे यांनी केली होती मात्र मागणी पूर्ण न झाल्यामुळे भाजपानं आज भंडारा जिल्हा बंदची हाक दिली आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीनं दिला जाणारा स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार काल उस्मानाबाद इथं संगीता पाचंगे यांना प्रदान करण्यात आला राष्ट्रसेविका समितीच्या कार्यवाह उज्वला मसलेकर जनकल्याण समितीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक रमेशराव जोशी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते भटक्या विमुक्त समाजाची सेवा केल्याबददल संगीता पाचंगे यांना हा प्रस्कार मिळाला आहे

पावसामुळे निफाड चांदवड देवळा कळवण नाशिक बागलाण या तालुक्यांमधे पिकांना विशेषतः कांदा आणि द्राक्ष पिकांना याचा फटका बसला आहे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाला तातडीनं प्रस्ताव पाठवण्याची सुचना नाशिकचे पालकमंत्री छगन भूजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे बुलडाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादर्भाव झाला असून गव्हाच्या पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे तुरीच्या पिकांवरही अळीचा प्राद्र्भाव झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत

बालविवाह रोखण्यात राज्यातल्या अन्य जिल्ह्यांच्या त्लनेत ब्लडाणा जिल्हा अग्रेसर आहे

या समित्या बालविवाह रोखण्यासोबतच बालकांवर होणारे अत्याचार थांबवण्याचे प्रयत्नही करतात

त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे मंबई अहमदाबाद महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन रायडर्सचा मृत्यू तर एक जखमी झाला आहे यातला एक अपघात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवर चारोटी उडडाणप्लावर घडला यात बाईक रायडर पुलाच्या खाली पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला तर द्रसरा जखमी झाला आंबोली अहरा हॉटेल समोर घडलेल्या द्रसऱ्या अपघातात आणखी एका रायडरचा मृत्यू झाला राईडर कंटेनरला धडकल्यानं हा अपघात घडला बीड जिल्ह्यात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत एक अपघात केज तालुक्यात मस्साजोग इथं मोटरसायकल आणी मारुती कार यांची समोरा समोर धडक झाल्यानं घडला यात मोटारसायकलनं अपघातस्थळी भेट घेतल्यानं मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला गेवराई तालुक्यात रामनगर तांड्याजवळ एपेरिक्षा आणि छोटा हत्ती यांच्यात धडक होऊन झालेल्या द्सऱ्या अपघातात तीन जण जखमी झाले जखमींवर गेवराईतल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार स्रू आहेत रायगड जिल्ह्यातल्या मुंबई गोवा द्रतगती मार्गावर बोरघाटात आडोशी बोगदयाजवळ दोन ट्रक एकामेकावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला आहे